तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण केंद्र सरकार तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण पुढच्या महिन्यात सुरू करेल अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली या टप्प्यात पन्नास वर्षांपुढील व्यक्तींचा समावेश असणार आहे आरोग्य मंत्रालयासाठी अर्थसंकल्पीय तरतुदींबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

काल सर्वांत जास्ता लसीकरण मुंबईत झालं

लसीची पहिली मात्रा घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरी मात्रा वेळेत घ्यावी असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ संजय देशमुख यांनी केलं आहे

साधारण तेवढेच रुग्ण काल बरेही झाले त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत फारसा फरक पडला नाही

नवबाधितांमध्ये मुंबई ठाणे विभाग आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यातल्या बाधितांची संख्या जास्त आहे

मुंबई ठाणे विभागातल्या पालघर जिल्ह्यात मात्र काल एकाही नवबाधिताची नोंद झाली नाही

अजित पवार राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव पून्हा वाढत आहे नागरिकांनी कोविड संबंधी नियमांचं काटेकोर पालन केलं नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल औरंगाबाद इथं बोलताना दिला कोविड रूग्णांचं प्रमाण वाढू नयेयासाठी वेळीच खबरदारी घेऊन यंत्रणांनी कठोर कारवाई करावी मास्क वापरणे सामाजिक अंतर राखणे आणि हात वारंवार धुण्याबाबत यंत्रणांनी नागरिकांत अधिक सजगता निर्माण करावी तसंच कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्या अशा सूचनाही काल पवार यांनी केल्या

राज्यातल्या विविध जिल्ह्यात काल या अभियानाचा प्रारंभ झाला या अभियानांतर्गत एका विशेष जनजागृती रथाच्या माध्यमातून कोविड लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत विषयी लोकशाहिर पथक तसेच ऑडियो आणि व्हिडिओ संदेशाच्याद्वारे जनजागृती केली जाणार आहे लसीकरणाविषयी पसरलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे तसेच आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देणे हादेखील प्रदर्शनाचा उद्देश आहे

याच प्रयत्नांचा भाग म्हणून या मोहिमेअंतर्गत सरकारी यंत्रणा लोकांच्या दारोदारी जाऊन प्रचार आणि जनजागृती करणार आहेत कोविड विरुद्धची लढाई अजून संपलेली नाही त्याच प्रमाणे गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे

याबद्दल कोणती ही भीती न बाळगता सर्व नागरिकांनी साथ दिली तर ही लढाई आपण जिंकू शकू असं प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काल नाशिकमध्ये केलं धुळे जिल्ह्यात या व्यापक मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते काल झाला पुण्याच्या जनजागृती कला मंचाचं पथकही जनजागृती करणार आहे या उपक्रमाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुण्यातील रिजनल आऊटरीच ब्युरोतर्फे तयार केलेली फिरती बहुमाध्यमी मोबाईल व्हॅन धुळे जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात फिरणार आहे आमदार डॉ फारुक शाह यांनी चित्ररथाची पाहणी केली

करोना संसर्ग रत्नागिरीमध्ये भजनात सहभागी झालेल्या एका व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्याचं आढळल्यानंतर इतर सहभागींचा चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आल्याची घटना समोर आली आहे

त्या सर्वांना खेड तालुक्यातल्या कळंबणी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात तर एकाला गंभीर स्थितीमुळे रत्नागिरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार